आजच्या हिंदी दिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते नवी दिल्ली इथं बोलत होते संपूर्ण भारत देशाला एकत्र आणण्याची क्षमता हिंदी भाषेत आहे असं ते म्हणाले भारतात अनेक भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येक भाषेला स्वतःचं असं महत्वं आहे मात्र तरीही संपूर्ण राष्ट्रासाठी एक भाषा असणं ही त्या राष्ट्राची ओळख असते हे लक्षात घ्यायला हवं असं त्यांनी सांगितलं जनतेनं हिंदी भाषेचा जास्तीत जास्त वापर करुन एक राष्ट्र एक आषा या महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणावं असंही ते म्हणाले यावेळी गृहमंत्र्यांच्या हस्ते राजभाषा प्रस्काराचं वितरण झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिंदी दिननिमित जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत देशभरात आज हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रम साजरे होत आहेत

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी संय्क्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत हिंदीतनू भाषण करुन आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदीचा ठसा प्रथम उमटवला होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित साजऱ्या होणाऱ्या भाजपाच्या सेवा सप्ताहाचा प्रारंभ ज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करुन त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात फळाचं वाटप केलं या ठवडाभरात भाजपातर्फे रक्तदान शिबिरं रोग्य शिबिरं तसंच रुग्णालयांना अनाथालयांना भेटी देण्यात येणार हेत तसंच स्वच्छता मोहीम चालवण्यात येणार हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंचा ऑनलाईन लिलाव स्रु झाला

नॅशनल इन्फोर्मेटीक सेंटरने हा लिलाव आयोजित केला आहे सध्या या वस्तू दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स मधे प्रत्यक्ष पाहता येतील

रेश्मी धाग्यांनी विणलेलं नरेंद्र मोदी यांचं व्यक्तिचित्र सर्वात महाग वस्तू आहे या लिलावातून मिळणारा निधी गंगा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या परस्पर हितासाठी स्वित्झर्लंडमधल्या कंपन्यांनी भारतात गुंतणूक करावी असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे राष्ट्रपती सध्या तीन राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात काल त्यांनी स्वित्झर्लंड मध्ये भारत आणि स्विस व्यापार महासंघानं आयोजित केलेल्या परिषदेत मार्गदर्शन केलं भारतातल्या गृंतवणूकीच्या संधींबद्दल जाणून घेण्यासाठी स्वित्झर्लंडमधल्या कंपन्यांनी इंडिया इन्व्हेस्टमेंट ग्रिड या ऑनलाईन पोर्टलला भेट द्यावी असं राष्ट्रपतींनी सांगितलं स्वित्झर्लंड हे राष्ट्र अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचं माहेर आहे तर भारतात जागतिक दर्जाचं मनुष्यबळ आहे त्यामुळे तंत्रज्ञान भांडवल विज्ञान आणि कौशल्य या क्षेत्रात दोन्ही राष्ट्रांमध्ये सहकार्याला भरपूर वाव आहे असं राष्ट्रपती म्हणाले आरोग्य सेवा माहिती तंत्रज्ञान सौर ऊर्जा रसायनं वाहनउदयोग अंतराळ आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रात भारत जागतिक क्रमवारीत आघाडीवर असल्याचं राष्ट्रपती म्हणाले

यापैकी चार हजार रोग्य केन्द्र यावर्षी उभारण्यात येतील नवी दिल्लीत सफदरजंग रुग्णालयात य्नानी रोग्य केंद्र णि सिद्ध चिकित्सा संशोधन विभागाच्या उदघाटन समारंभात काल य्ष मंत्री श्रीपाद नाईक यांनी ही माहिती दिली देशाच्या विविध भागातून येणाऱ्या रूग्णांना य्नानी णि सिद्ध चिकित्सापद्धती मार्फत चांगली रोग्य सेवा उपलब्ध होईल असा विश्वास श्रीपाद नाईक यांनी यावेळी व्यक्त केला ी य्ष उपचार पद्धतीच्या माध्यमातून केंद्र सरकार लोकांच्या ी रोग्याबाबत विशेष लक्ष देईल तसंच युष्मान भारताचा भाग म्हणून युष मंत्रालय देशभरात दीड लाख रोग्य णि कल्याण केंद्र उपलब्ध करेलअसंही नाईक यांनी सांगितलं

केन्द्रीयकामगार णि रोजगारमंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या महामंडळाच्या बैठकीत रुग्णालयांसाठी परवानगी देण्यात ली

नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस णि इतर मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांचं पण भाजपात स्वागत करतो असं अमित शाह यावेळी म्हणाले छत्रपतींच्या विचारातून प्रेरणा घेऊनच भाजपा मार्गक्रमण करत हे अस सांगत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भास्कर जाधव णि माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली हे कैंद्र सरकारनं गेल्या महिन्यात कांदा साठेबाजांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता महाराष्ट्र णि कर्नाटकसह कांद्याचं उत्पादन घेणाऱ्या प्रम्ख राज्यांमध्ये महाप्रामुळे कांद्याच्या प्रवठ्याबाबत भीती निर्माण झाली होती दरम्यान व्यापार महामंडळानं पाकिस्तानातून कांदा यात करण्यावर प्रतिबंध घातले हेत

निविदेसाठी बोली लावणाऱ्यांमध्ये पाकिस्तान सोडून इतर क्ठल्याही देशातून कांदा ी यात करता येईल असंही एमएमटीसीनं म्हटलं ी हे छत्तीसगडमधे बस्तर विभागात काल रात्री सुरक्षारक्षकांशी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले कुट्टेम भागातल्या जंगलात जिल्हा राखीव दल आणि पोलिसांचं संयुक्त पथक गस्त घालत असताना ही चकमक उडाली ठार झालेल्या दोन्ही माओवाद्यांवर प्रत्येकी एक लाख रुपयांच बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं पोलिसांनी घटनास्थळावरुन बारा रायफली आणि पिस्तुल जप्त केली आहेत

पाणी वाचवण्याचा संदेश देणाऱ्या जलदूत या विशेष वाहनाला केंद्रीय पर्यावरण णि वनं तसंच माहिती णि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ज प्रण्यात हिरवा झेंडा दाखवला प्ण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी या कार्यक्रमाचं योजन करण्यात लं होतं जलद्रतच्या माध्यमातून पाणी वाचवा असा संदेश राज्याच्या विविध भागांमध्ये पोहोचवण्यात येणार हे कार्यक्रमाप्रसंगी जावडेकर यांनी उपस्थितांना पाणी वाचवण्याची शपथ दिली

लँड पुलिंग अर्थात विभिन्न मालकीचे भूखंड एकत्र णून विकसित करणं हे शहरीकरणाच्या दृष्टीनं परिवर्तन म्हणून अत्यंत महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय गृहनिर्माण णि शहर विकास मंत्री हरदीप सिंग प्री यांनी म्हटलं हे जमिनीचे भूखंड एकत्र णून त्याठिकाणी गृह तसंच पायाभूत स्विधा विकसित करण्यासाठी खाजगी क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल असंही ते म्हणाले भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं बेल्जियम आंतरराष्ट्रीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत प्रुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे डेन्मार्कच्या किम ब्रुनला त्यानं सरळ दोन गेममधे हरवलं अंतिम सामन्यात लक्ष्यची गाठ डेन्मार्कच्या व्हिक्टर स्वेनडसेन बरोबर पडणार आहे अरुणाचल प्रदेशात दिक्षी जलविदय्त प्रकल्पाचं काल मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी लोकापर्ण केलं